शासनाने निर्देश दिल्यानंतरही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे औरंगाबाद आणि नाशिक मधल्या शाळा सुरु होणार नसल्याचं तिथल्या स्थानिक प्रशासनांनी स्पष्ट केलं आहे सांगली वाशिम परभणी जालना आणि परभणी जिल्ह्यात मात्र नववी ते बारावीचे वर्ग उद्यापासून सुरु होणार आहेत

धुळे जिल्ह्यात उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बळ्कि झाल्यानंतर शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल शाळा सुरु करण्याच्या तयारीच्या दृष्टीनं शिक्षकांच्या कोरोना चाचण्या वर्गांचं निर्जंतुकीकरण नियमांची आखणी अशी पुर्वतयारी करण्यात आली आहे शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्यानंतर काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचंही स्पष्ट झालं

दरम्यान कोरोना चाचणी अनिवार्य केल्यानं अनेक आरटीपीसीआर चाचणी केंद्रांवर गर्दी झाल्याचं चित्र आहे दरम्यान शाळा सुरू करायचा निर्णय साकल्यानं विचार करूनच घ्यावा सरसकट निर्णय करून चालणार नाही असा सल्ला विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर शाळा सुरु करायाच्या की नाही या विषयी निर्णय घ्यायच्या सूचना शासनाने दिल्या आहेत मात्र महाविद्यालये अद्याप सुरु करायची की नाही या विषयी अद्याप तरी निर्णय झालेला नसल्याचं स्पष्टीकरणही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात दिलं गेल्या काही दिवसांच्या दिलाश्यानंतर देशात पुन्हा एकदा नव्यानं आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली

श्रीमंत चव्हाण यांनी दिली

पंढरीत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सहाय्यक अध्यक्ष ह

प

विड्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये

राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी ही माहिती दिली

शिक्षक आणि पदवीधर निवडणूक शांततेत तसंच पादर्शकपणे पार पडण्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रयत्न करावेत अशा सूचना निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी आज साताऱ्यात केल्या जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडणुकीच्या तयारीचा आढावा केरकट्टा यांनी आज एका बस्कीत घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं आणि आदर्श आचार संहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या बळकीनंतर केरकट्टा यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन जिल्हा प्रशासनकडून मतदानासाठी केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला केंद्र सरकारनं आणलेलं नवं शक्तिक धोरण विद्यार्थी आणि शिक्षकांमधे समन्वय साधणारं असल्याचं विरोधपक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज अमरावती क्विं शिक्षक मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात बोलत होते महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे हे तीनही पक्ष एकमेकांचे नर्सर्गिक मित्र नसूनही सत्तेसाठी एकत्र आल्याची टीकाही फडनवीस यांनी केली

रिपल्बिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज याबाबतची घोषणा केली दरम्यान केली राज्य सरकारनं सामान्य जनतेची गेल्या आठ महिन्यांतली वीज देयकं पन्नास टक्के माफ करावी या मागणीसाठी रिपब्लीकन पक्ष उद्यापासून तीन दिवस राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं पदव्या घेऊनही नोकऱ्यांशिवाय बेरोजगार फिरणाऱ्या पदवीधरांना निश्वित कालावधीत नोकरी कशी मिळेल यासाठी भारतीय जनता पक्ष यंत्रणा उभी करणार असल्याचं विधानपरीषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी दरेकर हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना ते वार्ताहरांशी बोलत होते ज्या पदवीधरांना छोटा मोठे उद्योग सुरु करायचे आहेत त्यांच्यासाठी बँकांकडून अर्थसाहाय्य मिळवून देत स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करू असंही त्यांनी सांगितलं

अमली पदार्थ नियंत्रक विभागानं काल भारती सिंग हीच्या घरात छापा घातला होता त्यावेळी या दोघांकडे साडेश्याऐशी ग्रॅम तिका गांजाचा साठा सापडला होता

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांनी ही माहिती दिली मुखर्जी यांनी काल या प्रकल्पाच्या विकासाचा आढावा घेतला

असं त्यांनी सांगितले

भारतीय सखिदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला जाधव हे जम्मू काश्मीरमेघे राजौरी भागात कार्यरत होते या भागातल्या थंडीमुळे झोपेतच जाधव यांचा मृत्यु झाला अशी माहिती संद्यि दलाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली जाधव दांपत्याला नुकताच मुलगा झाला मुलाला पाहण्यासाठी ते रजेवर पिंगळवाडी या आपल्या मुळ गावी येणार होते पण त्याआधीच त्यांच्या निधन झालं आज रात्री उशीरा त्यांचं पार्थिव आधी मुंबईत आणि त्यानंतर त्यांच्या मुळगावी आणलं जाईल तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती सटाणा पोलीसांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ विजापूर महामार्गावर आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला केमिकल टँकर आणि मालवाहतूक कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनं जळून खाक झाली या अपघातात लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून सुदद्ध्मे कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे केमिकल टँकर मोहोळ विजापूर महामार्गाने कुरुलच्या दिशेने निघाला होता यावेळी मोहोळ पासून तीन किमी अंतरावर असलेल्या छावा ढाब्याशेजारच्या वळणावर मोहोळच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरची केमिकल टँकरला जोराची धडक बसली यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत वाहन चालकांना दरवाजा तोडून बाहेर काढलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात अनगर ॐ मिथेन गॅसची टाकी खाली कोसळून झालेल्या वायूगळतीमुळे झालेल्या दूर्घटनेत दोघे ठार तर सहाजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे लोकनेते साखर कारखान्यावर आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमाराला कारखान्यात गाळप सुरू असताना अचानक मिथेन गॅसच्या टाकीत असणाऱ्या गॅस आणि द्रवाच्या प्रमाणात झालेल्या बदलामुळे टाकी खाली कोसळून हा आपघात झाला रायगड विकास प्राधिकरणानं जिल्ह्यातल्या संवर्धन कामांसाठी अकरा कोटी रुपयांचा निधी प्रातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केला आहे अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी ही माहिती दिली किल्ल्याच्या संवर्धन कामांची त्यांनी नुकतीच पाहाणी केली त्यावेळी ते बोलत होते लॉकडाऊननंतर नुकताच रायगड दूर्ग सर्वांसाठी खुला झाला आहे रायगड विकास प्राधिकरणामार्फत गडावर सुरू असलेली कामं लॉकडाऊनमुळे पूर्णपणे थांबली होती लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात कामं सुरु झाली असल्याचं त्यांनी कामाच्या पाहणीनंतर सांगितलं महादेव कोळी समाजाच्या तसंच राज्यातल्या आदिवासी जमातींच्या विविध प्रश्नावर तोङगा काढण्यासाठी आणि तिर मागण्यांसाठी महादेव कोळी संघर्ष समितीनं मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढायचा श्रीरा दिला आहे याबाबतची माहिती माजी मंत्री दशरथ भांडे यांनी वार्ताहरांना सोलापुरात दिली नाशिक मध्ये अधून अधून हवामान ढगाळ होत आहे

गडचिरोलीत हवामान कोरडे आहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता पूणे वेधशाळेनं वर्तवली आहे